या सूचनांसंबंधी स्पष्टीकरण मिळावं यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्यासह राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल रात्री उशीरा मलिक यांची भेट घेतली जम्मू काश्मीरमधल्या राजकीय नेत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी असं आवाहन मलिक यांनी या नेत्यांना केलं अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होईल अशी पक्की माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यामुळेच यात्रा रद्द करून यात्रेकरूना माघारी बोलवलं आहे असं मलिक यांनी शिष्टमंडळाला सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या सोपोर जिल्ह्यातल्या मलमापानपोरा वारपोरा परिसरात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या परिसरात दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुकपणे नाकाबंदी आणि शोधमोहीम राबवली होती त्यावेळी ही चकमक घडली

जिल्हा राखीव सुरक्षा दलाचे जवान बाघनंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या सीतागोता गावजवळच्या जंगलात नक्षल्यांविरोधात कारवाईसाठी गेले होते त्यावेळी ही चकमक झाली अशी माहिती पोलीसांनी दिली आहे घटनास्थळावरून ए

भारत आणि गिनी या राष्ट्रांमधे परस्पर संबंध आणि सहकार्य वाढवण्यात अब्रितीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गिनीनं नधीमल एवॉर्ड ऑफ मेरिट हा सवॉच्च सन्मान प्रदान केला आहे भारत आणि गिनी या दोन्ही राष्ट्रांमधल्या मैत्रीला हा पुरस्कार समर्पित करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गिनीचे राष्ट्रपती अल्फा कोंडे यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावर व्यापक द्विपक्षीय चर्चा झाली तसंच पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा प्रणाली ई विद्याभारती ई आरोग्य भारती नेटवर्क प्रकल्प आणि नवीकरणीय उर्जा या क्षेत्रातल्या चार सामंजस्य करारांवर स्वाक्ष या झाल्या

क्रियाशील विकासमार्गाच्या निर्मितीसाठी मेकाँग गंगा को ऑपरेशन अर्थात एम जी सी या उपक्षेत्रिय संघटनेचे सदस्य देश आणि भारतातलं दळणवळ अधिक विकसित व्हायला हवं असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे एम जी सी

या बैठकीला जयशंकर यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते भारताच्यादृष्टीनं दळणवळ हा पस्स्पर सहकार्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे आणि त्यादृष्टीनंच भारत म्यानमार थायलंड हा तीन देशांतून जाणारा महामार्ग आणि त्याचा कंबोडीया लाओस आणि व्हिएतनामपर्यंतचा विस्तार करण्यावर भारताचा भर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि स्टार्ट अप उद्योगांमध्ये परस्पर सहकार्य करण्याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहमत झाली आहे

या बैठकीत भारताचं नेतृत्व संरक्षण सचिव संजय मित्रा यांनी तर अमेरिकेचं नेतृत्व तिथले संरक्षण नीती उपमंत्री जॉन रूड यांनी केलं भाजपाच्या सर्व खासदारांसाठी नवी दिल्लीत आयोजित अभ्यास वर्ग या दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं भाजपा अध्यक्ष अमीत शहा आणि कार्यकारी अध्यक्ष जे

नङ्डा यावेळी उपस्थित होते या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा होणार असून नव्यानं निवडून आलेल्या खासदारांना संसदेत आणि संसदेबाहेरच्या वर्तणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे पाणी साचल्याने पश्विम उपनगरांतले चारही सबवे बंद करण्यात आले आहेत पूर्वद्रूतगती मार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला संततधार पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिरानं सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे दादर हिंदमाता किंग्ज सर्कल लोअरपरळ सायन धारावी वांद्रे कुर्ला चेंबूर काळाचौकी अंधेरी दहिसर बोरीवली गोरेगावसंह अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे

तर आज दुपारी पावणे दोन वाजता मोठी भरती असल्यानं किनाऱ्यावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे डाणे जिल्ह्यातही काल रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ढोकाळी हाजुरी कोपरी आणि पातळीपाडा इथल्या बहुतेक घरांमधे पावसाचं पाणी शिरलं असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या वैतरणा पिजाळ सूर्या या नद्यांसह खाड्या नाले आणि ओढेदेखील दुथडी भरून वाहत आहेत

संकटग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासन कडून करण्यात आलं आहे जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत

सावित्री गांधारी काळ या नद्यांचं पाणी महाड तर आंबा नदीचं पाणी नागोठणा शहरात शिरलं आहे रोहयात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून जुना पूल पाण्याखाली गेला आहे रोहा अलिबाग मार्ग महाड किल्ले रायगड स्स्ता तसंच वाकणा पाली खोपोली मार्ग पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन आजही विस्कळीत झालं असून खेड तालुक्यात जगबुडी नदीनं गेल्या बारा तासात दुसऱ्यांदा घोक्याची पातळी ओलांडली पावसामुळे अनेक मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे तर संगमेबर आणि माखजन बाजारपेठांमध्ये पाणी भरलं आहे साताऱ्यात कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे

सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पबर आला आहे हिंगोली जिल्ह्यातही रात्रीपासून सर्वत्र संततधार सुरु आहे नाशिक जिल्ह्यात पहाटेपासून संततधार सुरु असून गंगापूर दारणा पालखेड या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसंग सुरु आहे तर सततच्या पावसामुळे गोदावरील पुन्हा पूर आल्यानं रामसेतू पुलावर पाणी आलं आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात खासदारांची मतं समजून घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी गेल्या काही दिवसांमध्ये संसदेतल्या खासदारांसोबत अनेक बैठका घेऊन चर्चा केली अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयानं एक प्रसिद्धीपत्रका जारी करून दिली आहे

भारत आणि वेस्टेइंडिज क्रिकेट संघातल्या तीन टी व्टेन्टी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे या मालिकेतला पहिला सामना आज अमेरिकेतल्या लॉडरहिल इथं होणार आहे

आकाशवाणीवरून संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून या सामन्याचं थेट समलोचन हिंदी आणि इंग्रजी भाषेतून प्रसारीत केलं जाईल रशिया आणि चीननं नव्या स्वरुपातल्या अणुकराराला मान्यता द्यावी असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे आपल्याला नवी शस्व स्पर्धा सुरु होईल अशी भिती वाटत असल्याचं सांगत अमेरिकेनं रशियासोबतच्या एका महत्वाच्या अणुकररातून नुकतीच माघार घेतली